व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेचा भाग असलेल्या व्हायब्रंट गुजरात जागतिक व्यापार प्रदर्शनाचं उद्घाटन काल प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं प्रधानमंत्र्यांनी एक हजार पाचशे खाटांची सोय असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल वैद्यकशास्त्र आणि संशोधन केंद्राचं ही अहमदाबाद मधे उद्घाटन केलं हे केंद्र आयुष्यमान भारत योजनेशी जोडलं जाईल त्यामुळं गरीब लोकांना वैदयकीय सेवा उपलब्ध होईल असं प्रधानमंत्र्यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितलं

प्रत्येक लोकसभाक्षेत्रात किमान एक तरी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यावर सरकार काम करत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं

हे आरक्षण सध्या अस्तीत्वात असलेल्या सामाजिक आरक्षणात कुठलाही बदल न करता दिलं आहे

उत्तर प्रदेशातल्या कथित खाणघोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काही सरकारी आधिका यांविरुद्ध सक्तवसुली संचालनालयानं मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे

सीबीआयनं भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या संचालक आणि तीन अधिका यांसह सहाजणांना कथित भ्रष्टाचारप्रकरणी अटक केली आहे काम मंजुर करण्यासाठी काही अधिकारी आणि कर्मचारी लाच घेत असल्याच्या तक्रारीवरुन काल नवी दिल्ली इथं क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यालयात झडती घेतल्यानंतर या सहाजणांना सीबीआयनं अटक केली याबाबत प्रतिक्रिया देताना क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सांगितलं की भ्रष्टाचारमुक भारत या संकल्पनेशी सरकार बांधील आहे भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे काही आधिकारी भ्रष्टाचार करत असल्याचं समजल्यानंतर सरकारनं संबधित यंत्रणांना याची माहिती दिली त्यानुसार कारवाई झाली आहे असं ते म्हणाले प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटीच्या वर पोचली आहे

त्यानुसार अशा नियोक्त्यांकडे नव्यानं नियुक झालेल्या कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्ती वेतन योजनेत नियोक्त्याच्या वाटयाची रक्कम सरकार देतं

देशाची लष्करी क्षमता विकसित करण्यासाठी आत्मनिर्भरता आवश्यक आहे असं संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी म्हटलं आहे ते काल नाशिक इथं संरक्षण उद्योगाशी संबंधितांच्या चर्चासत्रात बोलत होते

युनिस्पेस नॅनोसॅटेलाईट असेंब्ली एड ट्रेनिंग बाय इस्त्रो अर्थात उन्नती असं या उपक्रमाचं नाव आहे अवकाश राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी काल बंगळुरु इथं या कार्यक्रमाचा प्रारंभ केला भारत अवकाश क्षेत्रातलं आपलं ज्ञान आणि विशेषतज्ञता या कार्यक्रमाद्वारे इतर देशांना त्यांचा लाभ व्हावा यासाठी देऊ शकेल असं इस्रोघे अध्यक्ष के सिवन यांनी यावेळी सांगितलं

आठ आठवडे त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल महाराष्ट्रातल्या डान्सबारबाबत अनेक नियम आणि अटी शिथील करत सर्वोच्च न्यायालयानं काही नियम रद्द ठरवले आहेत डान्सबारमध्ये सीसीटीव्ही बसवावेत बार आणि नृत्याची जागा वेगळी करावी आणि नृत्य करणा या मुलींना बक्षीस देऊ नये यासह इतर अनेक नियम काल झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं रद्द केले डान्स बारला संध्याकाळी सहा ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंतची मर्यादा तसंच नृत्य करणा या मुलींवर पैसे उधळायला बंदी या अटी मात्र न्यायालयानं कायम ठेवल्या आहेत दरम्यान निकालाची प्रत आल्यावर सविस्तर अभ्यास करुन निकालाच्या अधीन राहात डान्सबारच्या नावाखाली अनुचित पायंडा पुन्हा सुरु होणार नाही यादृष्टीनं प्रयत्न करणार असल्याचं गृहराज्यमंत्री डॉ रणजित पाटील यांनी सांगितलं

या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी गटानं स्वीकारलेली नाही हल्लेखोरांचा शोध सुरु आहे थांबलेली शांतीचर्चा पुन्हा सुरु करण्यासाठी अध्यक्ष इवान डयूक यांच्याशी संघर्ष करत असलेल्या नॅशनल लिबरेशन आर्मीनं कोलंबियाच्या पोलिसांना लक्ष्य करुन हल्ले केले आहेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज मेलबर्न इथं सुरू झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आहे भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्रक्षणाचा निर्णय घेतल्यावर पहिलं षटक सुरू असतानाच पावसामुळे खेळ थांबवावा लागला भारतानं या सामन्यासाठी तीन बदल केले आहेत अंबाठी रायडूच्या जागी केदार जाधव मोहम्मद सिराजच्या जागी विजय शंकर आणि कुलदीप यादवच्या जागी युजवेंद्र चहलला संधी दिली आहे तीन सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना ऑस्ट्रेलियानं तर दुसरा सामना भारतानं जिंकल्यानं एक एक अशी बरोबरी झाली त्यामुळे या सामन्यावर मालिकेचं भवितव्य अवलंबून आहे या मालिकेनंतर पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना होईल न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेतला पहिला सामना बुधवारी नेपियर इथं होणार आहे पुण्यात सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं आघाडी कायम राखली आहे

दिल्ली दुसऱ्या तर हरयाणा तिसऱ्या क्रमांकावर कायम आहेत फाईव्ह जी तंत्रज्ञानासाठी भारत सज्ज असल्याचं ट्राय अर्थात दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष राम सेवक शर्मा यांनी सांगितलं आहे आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते भारत तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं प्रगत होत आहे आणि फाईव्ह जी तंत्रज्ञान अतिशय सहज आणि सुलभतेनं लागू करण्यासाठी ट्रायकडून सर्व प्रकारची मदत दिली जाईल असं ते म्हणाले ग्राहकांचा फायदा व्हावा यासाठी प्रसारण आणि केबल सेवांसदर्भातला नवा आराखडा तयार करण्यात आला

उत्तर कोरियाचे नेते किम जाँग उन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या दुसऱ्या बैठकीबाबत अमेरिकी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी उत्तर कोरियानं एक उच्च आधिकारी रवाना केला आहे

भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष उदय कोटक यांच्या नेतृत्वाखालील औद्योगिक क्षेत्राच्या शिष्टमंडळानं व्याजदर आणि राखीव रकमेचं प्रमाण कमी करावं अशी विनंती भारतीय रिझर्व बँकेला केली आहे काल मुंबईत रिझर्व बँकेचे गव्हनर शक्तिकांत दास यांच्यांशी घेतलल्या भेटीत भारतीय उद्योग महांसघानं राखीव रकमेच्या प्रमाणात तसंच रेंपो दरात अध्या टक्क्याची कपात सुचवली आहे उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं मंगळवारपासून सुरू झालेल्या कुंभ मेळ्यात दररोज मोठ्या संख्येनं भाविक सहभागी होत आहेत